लोकसभा अध्यक्षाची निवड बुधवारी होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोंविद गुरुवारी दोन्ही सभागृहांना संबोधित करतील

याबैठकी आधि भाजपाच्या संसदीय पक्षाच्या समितीचीही बैठक झाली

अधिक्ष्मात राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर प्रामुख्यानं चर्चा होणार असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं क्विखा उपाययोजना विधीमंडळात मांडल्या जातील असं फडनवीस यांनी सांगितलं राज्यसरकारनं गव्वा पाच वर्षात समाजाच्या सर्व संघटकांच्या कल्याणासाठी पावलं उचली असून सामाजिक न्याय आणि सर्वांना विकासाच्या समान संधी दिल्या आहा असं मुख्यमंत्री म्हणाला काल मंत्रीमंडळात सहभागी झालव्वांगे सदस्य जबाबदारीनं उत्तम काम करतील असा विश्वास फडणवीस यांनी यावछी व्यक्त कला

आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था कला आह काश्मीरमध कुटीरतावाद पसरवण्यासाठी पाकिस्तानातून पैसा मिळत असल्याचं मान्य कत्र्याचं हुरीयत कॉन्फरनस् सह त्रि संघटनांच्या नस्त्रांशी चौकशी कत्र्यानंतर लक्षात आल्याचं एन आय ए

आय ए नं म्हटलं आह प्रटाली याला दहशतवादी हल्लळिरण्यासाठी आर्थिक मदत करण्याबाबत अटक करण्यात आली आह असिया अंद्रावी यांचा मुलगा मोहम्मद बिन कासीम याच्या बँक खात्याची चौकशी करण्याचआिद्धीयापूर्वीच संबधित अधिका यांना एन आय ए नं दिलआिहर्तशबीर शहा यांच्या चौकशी दरम्यान पाकिस्तानातील दलाल आणि ऑल पार्टी हुरियत कॉन्फरनस च्या प्रतिनिधीकडून भिळालल्खा पैसांचपुरावमिळालआहत जमात उद दावा दुखतरन ए मिल्लत लष्कररियंबा हीजबुल मुझाहिद्वीन तसंच अन्य फुटीरतावादी नखिंना मिळणा या पैशांबाबत एन

ए

भारतीय सैन्यानं त्वरीत प्रतिउत्तर दिल्याचं संरक्षण मंत्राल्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं

यासंबंधी आकाशवाणीशी बोलताना भारतीय हवामान विभागाच्या ज्यातीवैज्ञानिक वा सती दक्षियांनी सांगितलं

गुजरातमध सौराष्ट्र आणि कच्छ क्षस्तील अनक्ती भागात मुसळधार पाऊस झाला

रोहित शर्मा आणि विराट कोहलीची शानदार फलंदाजी तसंच गोलंदाजांनी त्यांना दिलस्ती साथ यामुळक्वि विजय सुकर झाला

रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं

यापूर्वी सचिन तेंडूलकरच्या नावावर हा विक्रम होता